तिहेरी हत्त्याकांड झालेल्या गडचिंचले गावाला छावणीचं स्वरूप

सोनिया आरोप भाजपा देशात धार्मिक द्वेषाचा विषाणू पसरवत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काल दिल्लीत कॉप्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना केला

रमजान रमजानच्या काळात मुस्लीम बांधवांनी घरातच नमाज पठण करावं आणि लॉक डाऊनच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन नवी दिल्लीतल्या जामा मशिद आणि फतेपुरी मशिदीचे शाही इमाम यांनी केलं आहे जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बूखारी यांनी या बाबतचा व्हिडीओ प्रसारित केला आहे अध्यादेश अंमलात रोगाच्या साथीच्या काळात आरोग्य कर्मचाऱ्यांवर हल्ले करण अथवा डॉक्टरांच्या मालमत्तेचं नुकसान करणं हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यासंबंधीचा अध्यादेश कालपासून अंमलात आला आहे या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळानं ब्रधवारी मंजूरी दिली त्यानंतर राष्ट्रपतींनी त्यावर शिक्कामोर्तब केलं डीए कोरोना संकटामुळे सरकारी तिजोरीवर पडलेल्या भारामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्यातल्या वाढीला सरकारनं स्थगिती दिली आहे

कोरोना संकटाच्या पार्बभूमीवर बैंकांकडे पुरेशी रोकड राहून कर्ज प्रवठा सुरु रहावा यासाठी रोख्यांच्या स्वरूपात हा निधी बाजारात येईल दिवाळखोरी कोरोनाचा फटका बसल्यामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचलेल्या उद्योजकांना सरकारनं दिवाळखोरी कायद्यातल्या तरतुदींमध्ये सुधारणा करत दिलासा दिला आहे दिवाळखोरीसाठी एक वर्षांची स्थगिती देणं कर्जांची परतफेड करण्यासाठी मूदतवाढ आणि नव्यानं पूनर्रचना करण्याची तरतूद यात आहे

आता ऐक या कोरोनाशी संबंधित काही बातम्या थोडक्यात अमरावती जिल्ह्यातील कोरोना बाधितांचे चाचणी साठीचे स्वॅब नमुने आता अकोला हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत

धुळे शहरातील पहिला कोरोना रुग्णाचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला यामुळे धुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या तीन झाली आहे

ब्लडाणा जिल्हयात कोरोण रुग्णाची संख्या घटली आहे

त्यात तिघा जणांचे अहवाल हे चौथ्या चाचणी अखेर पॉझिटीव्ह आल्यानं त्यांचा कोरोनाशी संघर्ष अद्यापही सु्रू आहेत

कोरोना टाळेबंदीच्या पार्श्वभूमी कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलीसावर हल्ला करणाऱ्यावर मोक्का कायद्यानुसार कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे

बीड बीड जिल्हा हा कोरोना मुक्त जिल्हा झाला आहे जिल्ह्यातील एकमेव कोरोना पॉझीटिव्ह रूग्णांचा चौदा दिवसांच्या उपचारानंतर तपासणीचा अहवाल काल निगेटिव्ह आला पालघर पालघर जिल्ह्यातल्या कोरोना पोझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली आहे

सिंधर्द्य सिंधुदुर्ग जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षामध्ये तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे मात्र तीनही रुग्ण कोरोनाबाधित नव्हते असं काल स्पष्ट झालं

आता आमच्या वार्ताहरांनी पाठवलेल्या आणखी काही कोरोना विषयक बातम्या थोडक्यात प्णे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी विनाकारण बाहेर पडणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर आणि दडात्मक कारवाई सुरु करण्यात आली आहे

अमरावतीतल्या दोन वृद्ध महिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्याना कोरोनाची बाधा झाली होती असं निदान करण्यात आलं

वेसावे कोळी जमात संघटनेच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालयात दाखल संशयित कोविड रुग्णांचे वैद्यकीय अहवाल गेल्या तीन दिवसापासून निगेटिव्ह येत असल्यानं प्रशासनाला दिलासा मिळाला आहे

प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपूर्ण यवतमाळ शहर आजपासून तीन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा इथल्या नीता लांडे ह्या शिवणकाम करणाऱ्या महिलेचा व्यवसाय पूर्णपणे बंद आहे मात्र कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपला वाटा म्हणून मंगळसूत्र विकून आलेले पाच हजार रुपये त्यांनी पीएम केअर्सला मदत म्हणून दिले

वाधवान सातारा प्रवेशबंदी असतानाही गृह मंत्रालयातील सचिवाचे पत्र घेवून महाबळेश्वरात कृटुंब कबिल्यासह आलेले येस बँक घोटाळ्यातले संशयित कपील आणि धीरज वाधवान यांच्या संस्थात्मक विलगीकरणाची मुदत काल संपली त्याना ताब्यात घ्या असं पत्र प्रशासनानं सक्त वसुली संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण विभागाला पाठवलं होतं या दोन्ही यंत्रणांनी काल त्यांचा ताबा घेतला नाही त्यामुळे वाधवान मंडळींची रवानगी त्यांच्याच दिवाण व्हीलात गृह विलगीकरणात करण्यात आली आहे दरम्यान वाधवान बंधूंचा जामीन रद्द व्हावा यासाठी सक्त वसुली संचालनालय उच्च न्यायालयात गेलं असून न्यायालयानं वाधवान बंधूंना त्यावर आपलं म्हणणं प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश काल दिले आरक्षण कोर्ट आरक्षणामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर तोडगा काढण्याची राजकीय इच्छाशक्ती बाळगणं कुठल्याही निर्वाचित सरकारसाठी अत्यंत कठीण बाब असून आरक्षणास पात्र असलेल्यांच्या यादीचा आजवर ना कधी आढावा घेण्यात आला ना आरक्षण संपूष्टात आलं असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे आरक्षणाचे फायदे गरजूंपर्यंत पोहोचावेत यासाठी आरक्षणास पात्र असलेल्यांची नव्यानं यादी तयार करण्याची गरज असल्याचंही न्यायालयानं नमूद केलं आहे

या गडचिंचले गावच्या सरपंच चित्रा चौधरी आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे चौधरी यांनी काल पोलीस संरक्षण मागितलं

मात्र अजून बरेच आरोपी जंगलात लपून बसले आहेत या फरार आरोपींना पकडण्यासाठी ड्रोनची मदत घेत आहेत गडविंचले गावातल्या घटनास्थळी आता मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्यानं गावाला पोलीस छावणीचं रूप आलं आहे

त्यामुळे जलजन्य आजार डोके वर काढत आहेत टेंभूर सोडा सर्कलमध्ये जलजन्य आजाराचं प्रमाण वाढतअसल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मिळाली आहे पाणी सिंधदर्ग सिंधुर्दुर्ग जिल्ह्यात गेल्या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्यान भूगर्भातल्या पाणीपातळीत वाढ झाली आहे गतवर्षी मार्च महिन्याच्या तुलनेत यंदा जास्त पाणी साठा भूगर्भात उपलब्ध आहे ऑलिंपिक कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आधीच लांबणीवर गेलेली टोकियो ऑलिंपिक स्पर्धा एक वर्षापेक्षा जास्त काळ पुढे ढकलता येणार नाही अशा इशारा संघटक समितीच्या अध्यक्षांनी दिला आहे

हवामान विदर्भ वगळता राज्यात हवामान कोरडं आहे विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे तापमान कोकणात सरासरी पेक्षा किंधित जास्त आणि इतर भागात सरासरी इतकंच राहील